आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून त्याचा शासन निर्णय आज जारी केला आहे ज्या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षाचे विषय राहिले असतील त्यांच्याबाबतही दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे त्याला मान्यता देण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीय नियंत्रण संस्थांना विनंती केली आहे अशी माहिती त्यांनी दिली

रविद्र शेळके दुसरा तर रोहन कुवर तिसऱ्या क्रमांकावर आहे

शिवसेनेसोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला तो मोडुन काढण्यासाठी मुख्यमंत्री पद स्वीकारलं मात्र शिवसेनेनं आपली विचारधारा बदलली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

मुख्यमंत्री झाल्यानं संपर्क कमी झाला असला तरी शिवसैनिकांसोबत अंतर कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचं आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात शिवसेनेची शाखा असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं पेट्रोल डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

गेल्या सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वारंवार कमी होत असतानाही सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळत नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे

सुशांतच्या आत्महत्येला गटबाजी कारण असल्याचा आरोप अनेक कलाकारांनी नुकताच केला होता दरम्यान पोलिसांनी रिया चक्रवर्तीसोबत जनसंपर्क अधिकारी आणि सुशांतचा व्यावसायिक मॅनेजर यांचा जबाब नोंदवला आहे

शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं त्यांनी अल्पवयीन वधु वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं तसंच अल्पवयीन मुलीला औरंगाबाद क्विल्या बालगृहात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला आहे मात्र मृत्यू दर वाढणे योग्य नाही असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे राज्यात लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे या कामांत अजिबात ढिलाई नको असंही त्यांनी सांगितलं

ते आज राज्यातले विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना बोलत होते यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते मुंबईत डॉक्टर्सच्या कृती दलाची स्थापना केल्याचा चांगला उपयोग झाला आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करण गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले आता पावसाला सुरुवात झाली असून तिर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळण गरजेचं आहे अस त्यांनी सांगितलं ाजेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काही ऐप प्रतिबंधित केल्याचा कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे मंत्रालयानं अथवा नॅशनल ऊमॉर्मेटिक्स सेंटर अर्थात एनआयसीकडून अशाप्रकारचा कोणताही आदेश दिला नसल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे भारत चीन सीमा भागातल्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलवलेली बैठक सध्या सुरू आहे

लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीनं राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना स्थलांतरीत मजूर तसंच कामगारांना मोठा आधार दिल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यात गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली

देशभरात कोरोनामुक झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाखांडून जास्त झाली आहे

ही आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे

आजपर्यंत एका दिवसात केलेल्या चाचण्यांची ही सर्वाधिक संख्या असल्याचंही आयसीएमआरनं म्हटलं आहे

राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे नांदेड जिल्ह्यात आज एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

गडचिरोली जिल्ह्यातही आज एका कोरोनाबाधित तरुग्णांची नोंद झाली

अमरावतीत आज आठ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले

जिल्ह्यातल्या कोविड सेंटरमधे दाखल असलेल्या रुग्णांना योग्य उपचार देता यावेत यासाठी तिथे कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांनी दररोज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सचा परस्परांशी संवाद साधावा आणि रुग्णांच्या उपचारांविषयी सल्लामसलत करावी अशा सूचना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत देशात हायड्रोक्सि क्लोरोक्वीन या मलेरियाविरोधी औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं या औषधांच्या निर्यातीवर लादलेली बंदी तात्काळ प्रभावान मागे घ्यायचा निर्णय सरकारन घेतला आहे

राज्यागणिक भिन्न चाचणी शुल्क असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे काही राज्यात या चाचणीसाठी दोन हजार दोनशे रुपये तर काही राज्यात साडे चार हजार रुपये शुल्क आकारलं जातं या प्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घालावं असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आपला निर्णय नंतर देणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान रुग्णांच्या योग्य व्यवस्थापनाची खात्री करून घेण्याच्या सूचना न्यायालयानं महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत कोरोनासोबत जगण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कोविड तपासणी प्रयोगशाळा असणं गरजेचं असल्याचं मत मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे

या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यात कोरोनासोबतच माकडताप आणि तिर रोगांविषयीच्या चाचण्या घेणं शक्य होणार आहे

सातारा तालुक्यातल्या उरमोडी धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत असल्याने धरणातृन कोणत्याही क्षणी नादीपात्रात पाणी सोडणार असून नदी काठावरच्या गावाना सतर्कतेचा श्राारा दिला आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पूणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे